मन की बात महात्मा गांधीजींनी शंभर वर्षापूर्वी असहकार आंदोलनाच्या माध्यमातून जे रोप लावलं होतं त्याचं आता आत्मनिर्भर भारताच्या वटवक्षामध्ये रुपांतर करण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमातून पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आत्मनिर्भर भारतामध्ये आभासी खेळ आणि खेळणी उद्योगालाही महत्त्वाचं योगदान द्यावं लागेल असं ते म्हणाले मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देणारी त्यांचं बाल्य खुलवणारी पर्यावरणपूरक खेळणी देशातच बनवण्यासाठी उद्योगांनी स्टार्टअप्सनी युवकांनी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं देशात सध्या सण उत्सवांमधून दिसणारा नागरिकांचा संयम अभुतपूर्व असल्याचं ते म्हणाले उत्सवांबाबत बोलताना त्यांनी सध्या साजरा होत असलेला ऑनलाइन गणेशोत्सव पर्यावरणप्रक गणेशमूर्तींचा वाढता वापर याचा आवर्जून उल्लेख केला कोरोना संकटाच्या काळातही यंदाच्या खरीपात गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पेरणी करणाऱ्या देशातल्या बळीराजाचे त्यांनी आभार मानले सप्टेंबर महिना पोषण माहिना म्हणून साजरा होणार आहे तसंच या महिन्यात येणारा शिक्षक दिन यासंदर्भातही पंतप्रधानांनी आपले विचार मांडले नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन होणार असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यात देशातले शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशसंरक्षणात अनेक श्वानांनी दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांनी मन की बात मधून गौरव केला

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात रॉकीची दखल घेतल्यानंतर बीड जिल्हा पोलिस दलातल्या अधिका यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले याबाबत आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त करताना रॉकी या श्वानाला हाताळणारे बीड पोलीस दलातले कर्मचारी नितीन दूबाले म्हणाले

प्राणहिता तसंच इंद्रावती नदीवरचा पातागुडम इथला पूल बेजरपल्ली अहेरी रस्त्यावरचा लंकाचेन इथला पूल आणि पेरमिली बांडिया पर्लकोटा आणि वैनगंगा नदीवरच्या चार नवीन आवश्यक पुलांच्या कामाचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग संपर्कमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते

बँकांनी रूपे कार्ड भीम यूपीआय आणि इतर डीजिटल माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर याप्ढेही कोणतंही शुल्क आकारू नये असे स्पष्ट निर्देश अर्थ मंत्रालयाने दिले आहेत

जगातील हा सर्वांत कमी मृत्यूदर आहे

नानाजी देशम्ख कृषी संजीवनी योजनेतंगत प्रलंबित असलेली सर्व कामं मोहिम राबवून पुर्ण करावी अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी काल दिल्या बुलडाणा इथ झालेल्या कृषी आढावा बैठकीत ते बोलत होते वाशीम वाशिम जिल्ह्यातील कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश ई नाम बाजार समिती मध्ये करण्यात आला आहे या अंतर्गत आता या बाजार समितीत ऑनलाईन पध्द्तीने खरेदी विक्री केली जाणार आहे त्यासाठी पहिल्या टप्प्यात आडते व्यापारी यांची नोंद करण्यात आली आहे या पूर्वी जिल्ह्यातील पाच बाजार समितीचा समावेश ई नाम बाजार समितीमध्ये आहे

या मागणीला पियुष गोयल यांनी तत्वत मान्यता देत कोरोना संकट द्र झाले तर प्रत्यक्ष अन्यथा व्हर्च्युअली या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाईल असे सागितले आहे अभिमन्यू पवार यांनी काल मेट्रो कोच कारखान्याला भेट देव्न पाहाणी केल्यानंतर ही माहिती दिली पंढरपूर राज्यातील मंदिरांमध्ये भजन कीर्तन करण्यासाठी परवानगी देण्याच्या मागणीसाठी विश्व वारकरी सेनेने आज पंढरप्रमध्ये एक लाख वारकरी ठिय्या आंदोलन करतील असा इशारा दिला आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पंढरपूर शहर आणि मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे पुण्यातून पंढरपूरला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

त्याबाबत आमच्या बुलडाण्याच्या प्रतिनिधींनी पाठवलेला हा वृत्तांत कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील विविध जिल्ह्यातून आणि बाहेरच्या राज्यातून बूलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोक परतले आहेत

ही बालके शाळाबाह्य तर नाही ना याचा शोध शिक्षण विभाग घेत आहे याच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता प्रत्येक शाळेत प्रत्येक गावात एक बालक रक्षक नेमावा अशा सूचना शिक्षण विभागानं दिल्या आहेत निस्वार्थपणे बालरक्षक म्हणून काम करण्याची तळमळ असलेल्या क्णालाही बालरक्षक बनवता येऊ शकते बालरक्षकांवर संपूर्ण गावातील शाळाबाह्य बालकांची जबाबदारी राहील आवश्यकतेनुसार बालरक्षक शिक्षकांचं सहकार्य घेतील या बालकांचे पोषण रक्षण आणि शिक्षण या तीन गोष्टींवरही बालरक्षकांनी काम करावे असेही ठरवण्यात आले आहे आकाशवाणी बातम्यांसाठी बुलडाण्याहून सचिन ठाकरे यांच्यासह दीपा भंडारे पुणे चंद्रपूर गावपातळीवर आपल्या गुणकौशल्यातून विविध उत्पादन निर्माण करणाऱ्या उमेद स्वयंसहायता समुहांना जागतिक बाजारपेठ मिळवण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हयाने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे जिल्हातील उमेद सम्हांची उत्पादने आता एमेझान या ई कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध झाली आहेत जिल्ह्याचे संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते काल औपचारिकरित्या या उत्पादनांना वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आलं अमरावती देशातील पहिली किसान विशेष रेल्वे नाशिक इथून सुरू झाल्यानंतर आता अमरावती अकोला बुलढाणा नाशिक यवतमाळ जिल्ह्यांनाही या रेल्वेचा लाभ व्हावा याकरिता पश्चिम विकास समिती सरसावली आहे अमरावतीमधून किसान रेल्वे सुरू करावी या मागणीसाठी या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन रेल्वे सूरू करण्याची मागणी केली आहे या समितीचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

जालना शहराच्या विकासाठी आपण कटीबध्द असून शहरातली सर्व विकास कामे दर्जेदार व्हावीत अशी अपेक्षा टोपे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली

सिंह यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या बँक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते पालघर पालघर सामुहिक हत्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे या तिघांबरोबरच त्यांच्या पाच सहकारी पोलिसांनाही निलंबित केल्याची माहिती पोलिसांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांवर आदिलाबाद इथं उपचार सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे पाऊस पालघर जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसान चांगली हजेरी लावली असून काल सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला वाशिम जिल्ह्यात गेले दोन आठवडे झालेल्या अतिपावसाने खरिपातील मूग आणि उडीद पिकाच नुकसान झालं आहे

आता काही पपईच्या बागामध्ये आलेल्या फळांवर बुरशी आल्याने फळ बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली

परवा पासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे विदर्भ पाऊस गेल्या दोन दिवसापासून मध्य प्रदेश आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे गोसेखूर्द धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्यानं चंद्रपुर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे

नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून स्थानिक प्रशासनाच्या वतीनं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे तसंच पुण्याहून एनडीआरएफची चार पथकं विषेश विमानांनी दाखल झाली आहेत

हवामान उद्या सकाळपर्यंत कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार